महाराष्ट्रात कोरोनावरील उपचारांसाठी पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांची कुमक कृषी विधेयक कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य सुविधा विधेयक आणि हमी भाव आणि कृषी सेवा करार ही दोन विधेयकं काल लोकसभेत आवाजी मतदानात मंजूर झाली केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ही विधेयकं सादर केली होती या विधेयकांना होणारा विरोध राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचा आरोपही त्यांनी केला या दोन विधेयकांमुळे शेतकऱ्यांना त्यांची उत्पादन विकण्यासाठी अधिक स्वातंत्र्य मिळेल असा दावा तोमर यांनी लोकसभेत केला शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत किंमत यंत्रणा यापुढेही कायम राहील आणि दोन प्रस्तावित कायद्यांमुळे या यंत्रणेवर परिणाम होणार नाही असं स्पष्ट करतानाच या प्रस्तावित कायद्यांमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीबाबत राज्यांमधील कायद्यांमध्येही हस्तक्षेप होणार नाही असंही तोमर यांनी म्हटलं आहे शेतकऱ्यांना कोणत्याही परवानगीशिवाय मुक्तपणे व्यापार किंवा कृषी माल साठवून ठेवता येणार आहे हमी भाव आणि कृषी सेवा करार विधेयकामुळ शेतकऱ्यांना कोणतही उत्पादन घेण्याआधीच कृषी करार करता येणार आहेत अशा प्र करारांद्वारे शेतकऱ्यांना हमी दरानं कृषी माल विकता येणार असल्याचं तोमर यांनी सांगितलं या दोन्ही विधेयकांना विरोधी पक्षांनी विरोध केला सध्याच्या संकटाच्या काळात सरकार ही विधेयके शेतकऱ्यांवर लादत असल्याची टीका करतानाच ही विधेयके स्थायी समितीकडं पाठवावीत अशी मागणी क्रांतिकारी समाजवादी पक्षाचे खासदार एन के प्रेमचंद्रन यांनी केली कॉंप्रेस तृणमूल कॉंग्रेस द्रमुक तेलंगण राष्ट्र समिती आम आदमी पक्ष यांनीही विधेयकांना विरोध केला तर तेलुगु देसम पार्टी संयुक्त जनता दल आणि शिवसेनेनं लोकसभेत विधेयकांना पाठींबा दिला विरोधकांच्या आक्षेपांवर कृषी मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर नाराजी व्यक्त करत विरोधकांनी सभात्याग केला

या दोन विधेयकांचा निषेध म्हणून केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री असलेल्या शिरोमणी अकाली दलाच्या खासदार हर सिमरत कौर बादल यांनी कालच आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला त्यांचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारला असून त्यांच्याकडच्या खात्यांची जबाबदारी कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकड सोपविण्यात आली आहे कृषी विधेयक मोदी दरम्यान ही दोन्ही विधेयकं लोकसभेत मंजूर होणं ही ऐतिहासिक घटना असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं ही दोन्ही विधेयक देशातील शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी अत्यंत महत्वाची असून यामुळं शेतकऱ्यांना मध्यस्थांपासून मुक्ती मिळणार असल्याचं मोदी म्हणाले या कृषी सुधारणांमुळ शेतकऱ्यांना कृषी माल विकण्याच्या नव्या संधी उपलब्ध होऊन त्यांच्या नफ्यातही वाढ होणार आहे असा दावाही मोदी यांनी केला

अवंतीपरा कारवाई् गुप्तहेरांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर सुरक्षा दलांनी जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील गाडीखल अवंतीप्रा गावात दहशतवाद्यांविरोधात शोधमोहीम राबविली या मोहिमेदरम्यान जवानांना जमिनीखाली पुरून ठेवलेल्या स्थितीतील स्फोटकांचे दोन मोठे साठे सापडले या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांकडून मोठा हल्ला होण्याची शक्यता असल्यानं सुरक्षा दलांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे

युएन कोविड पुढील वर्षापर्यंत कोरोनाचा संसर्ग रोखून लोकांचा जीव वाचवण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन ठोस उपचार पद्धती शोधून काढायला हवी असं आवाहन संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गूटेरेस यांनी काल केलं जगासमोर आज कोरोना हेच सर्वात मोठं संकट असल्याचंही ते म्हणाले कोरोनावरील संभाव्य लस जगातील सर्वांना कमी किमतीत उपलब्ध व्हावी यासाठीही प्रयत्न करायला हवेत असं गूटेरेस यांनी सांगितलं मराठा आरक्षण मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भात महाराष्ट्र सरकार तीन पर्यायांवर विचार करत असून त्यात यासंदर्भात अध्यादेश काढण्यावर सरकार विचार करत आहे तसंच याबाबत येत्या दोन ते तीन दिवसात निर्णय घेण्यात येईल असं महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी काल नांदेड इथं सांगितलं दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत पक्षीय मतभेद बाजूला सारून मराठा आरक्षणासाठी न्यायिक लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन केलं

या पार्श्वभूमीवर राज्यात सिरो सर्वेक्षण सुरु करण्यात आलं आहे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे च्या पथकांनी काल रायपुर दुर्ग आणि राजनांदगाव जिल्ह्यात जाऊन नमुने गोळा केले जम्म काश्मीर विकास जम्मू काश्मीरमध्ये गावांकडे पुन्हा परत या या अभियाना अंतर्गत सुरू केलेल्या प्रकल्पांच्या पूर्तीसाठी सरकारनं प्रत्येक जिल्ह्याला अडीच कोटी रुपये मंजूर केले आहेत या प्रकल्पांच्या कामावर पल्स या मोबाईल एपद्वारे देखरेख ठेवण्याचे आणि प्रकल्पांना थेट भेटी देऊन त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे आदेशही संबंधिताना देण्यात आले आहेत

भारत आणि मेक्सिको हे दोन्ही देश पुढील वर्षी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत सामील होत असल्यानं जयशंकर आणि एबरार्ड यांनी आपापल्या देशांची जागतिक भूमिका स्पष्ट केली भारत पर्यावरण पर्यावरणाच्या मुद्द्यांचं सुरक्षाकरण करण्याच्या विरोधात भारतानं काल संयुक्त राष्ट्रांमध्ये इतर देशांना सावध केल पर्यावरणाच्या हानीच्या प्रत्येक घटनेचा संबंध शांतता आणि सुरक्षेबरोबर जोडल्यानं पर्यावरणाच्या समस्यांचं निराकरण तर होत नाहीच शिवाय हानी करणाऱ्या घटकांनाही नियम पाळायला लावण्यास उपयुक्त ठरत नाही असा दावा भारतानं केला आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा आणि मानवी हालचालींचा पर्यावरणावर होणारा परिणाम या विषयावर सुरक्षा परिषदेत काल उच्चस्तरीय चर्चा झाली यावेळी भारतानं आपली ठाम भूमिका मांडली उत्तर प्रदेश गाई लहान मुलांमधील कुपोषण दूर करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं एक नवा प्रयोग सुरू केला आहे कुपोषित मुले असणाऱ्या कुटुंबांना गाय देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून यामुळं कुपोषित मुलांना दुधाची कमतरता भासणार नाही असं सरकारनं सांगितलं पोषण अभियाना अंतर्गत ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली